नाशिक इथं भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आणि विजय संकल्प मेळाव्यात काल ते बोलत होते राज्यात गेल्या पाच वर्षात ग्रंतवणूकीला पोषक वातावरण मिळालं कायदा सुव्यवस्थेत सुधारणा झाली सामाजिक समता तसंच सांस्कृतिक सभ्यतेला मान मिळाल्याचं सांगत पंतप्रधानांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केलं तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या पाच वर्षाच्या कामांचा आढावा घेतला

ते काल नांदेड इथं कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते अशा सरकारला सत्तेच्या बाहेर काढण्याचं काम आजच्या तरुण पिढीचं आहे असं ते यावेळी म्हणाले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे माजी मंत्री कमलकिशोर कदम माजी खासदार गंगाधर कुंटुरकर यांच्यासह अनेक मान्यवर या मेळाव्याला उपस्थित होते पवार यांनी काल हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं परभणी जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या महात्मा फुले यांच्या प्रतळ्याचं अनावरणही पवार यांच्या हस्ते झालं

यामध्ये राज्यभरात पाचशे कार्यशाळा घेतल्या जाणार असून महिलांना विशेषतः ग्रामीण महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितलं त्या काल मुंबईत बोलत होत्या या कार्यशाळेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली महिलांमध्ये तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे

महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे या कर्मचाऱ्यांना वेतनातला फरक देण्यात येणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं

आघाडीचे नेते आपल्याशी चर्चा करण्यास तयार नसतील तर त्यांनी पक्षाध्यक्ष असद्दीन ओवैशी यांच्याशी चर्चा करावी मात्र केवळ आठ जागा देण्याच्या निर्णयावर युती अशक्य असल्याचं ते म्हणाले

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकूश पाटील होणाळकर यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली सात उमेदवारांची पहिली यादीही त्यांनी यावेळी जाहीर केली होणाळकर स्वत लातूर जिल्ह्यातल्या निलंगा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत त्यांच्या पक्षाला निवडणुकीसाठी हेलीकॉप्टर हे चिन्ह मिळालं आहे

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या आठ आणि लातूर जिल्ह्यातल्या एका महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली औरंगाबाद शहरात दुपारच्या सुमारास काही वेळ मुसळधार पाऊस झाला तर दिवसभर पावसाच्या हलक्या सरी कोसळत राहिल्या परभणी शहर आणि परिसरातही जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

मध्कर भावे हे महाराष्ट्रातला गेल्या साठ वर्षाचा चालता बोलता ज्ञानकोष असल्याचे गौरवोद्रार कदम यांनी यावेळी काढले नेत्यांनी राजकारणात पळापळ न करता आहे त्या जागेवर स्थीर उभं राहण्याचा सल्ला भावे यांनी यावेळी दिला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ कमलाकर कांबळे सचिव दगडू लोमटे उपस्थित होते